हे विधेयक राज्यसभेतही संमत होईल असा विक्वास सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त केला जात आहे

राज्यसभेत मात्र भाजपचं संख्याबळ एकशे पाच एवढं असून बह्मतासाठी भाजपला पंधरा सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातल्या प्रस्तावित कामकाजावर चर्चा झाली अधिवेशनात पुरवणी मागण्या अशासकीय कामकाज शासकीय विधेयकं राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे सात अशासकीय विधेयकांवरही अधिवेशनात चर्चा होईल

नऊ जानेवारीला मतदानानंतर दहा जानेवारीला मतमोजणी होणार आहे भारत आणि वेस्ट डिज दरम्यान तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी सामना आज मुंबईत होणार आहे वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल

डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात रुपया आठ पैशांनी वधारला